एम

मुख्यमंत्री रुग्णालयालाही भेट देणार आहेत दरम्यान घडलेली घटना अतिशय दुर्दैवी असून त्यामध्ये कोणी हलगर्जीपणा केला असल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करणार असल्याचा इशारा उपम्ख्यमंत्री अजित पवार यांनी आज कोल्हाप्रमधे पत्रकारांशी बोलताना दिला

याप्रकणाची माहिती घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल पटेल यानी या रुग्णालयाला भेट देऊन अधिकाऱ्यांशी चर्चा केली

या पावसानं गहू ज्वारी हरभऱ्यासह कांदा पिकांचं मोठं न्कसान होण्याची भीती वर्तवली जात आहे दरम्यान अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं आज मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली गावाच्या चारही प्रमुख रस्त्यांच्या ठिकाणी जाऊन या पथकानं नागरिकांना स्वच्छतेचा संदेश दिला तसंच गावातून स्वच्छता फेरी काढून नळ जोडण्यांची पाहणी करून पाणी बचती बाबत टाकसाळे यांनी मार्गदर्शन केलं

चेतेश्वर पुजारा नऊ आणि कर्णधार अजिंक्य रहाणे चार धावा काढून नाबाद आहेत

चार सामन्यांच्या मालिकेत उभय संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला आहे

निव्त्तीनाथ समाधी संस्थानतर्फे यात्रा भरवण्याच्या परवानगीसाठी तहसीलदारांकडे अर्ज केला होता मात्र तशी परवानगी देता येणार नसल्याचं जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी संस्थानला कळवलं आहे